ते रियाझ श्व गुंतवणूक विषयक परिषदेत आपले विचार मांडतील या भेटी मोदी सौदीचे राजे सलमान बीन अब्दुलअजीज अल सौद यांच्यासोबत द्विपक्षीय तर युवराज मोहम्मद बीन सलमान यांच्यासोबत शिष्टमंडळ स्तररावरची चर्चा करणार आहेत युवराज सलमान यांनी मोदी यांच्यासाठी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाच्या कार्यक्रमातही ते सहभागी होतील मोदी यांची सौदी अरेबियाची ही दुसरी भेट आहे या भेटीत दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ होण्याच्या दृष्टीनं अनेक महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे या भेटीदरम्यान महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यालगतच्या समुद्र किनाऱ्यावर प्रस्तावित असलेल्या महत्वाकांक्षी रिफायनरी प्रकल्पाला तसंच भारतातल्या पायाभूत सोयी सुविधांच्या प्रकल्पांमध्ये सौदी अरेबियाच्या प्रस्तावित गुंतवणूकीला अंतिम स्वरुप दिलं जाईल अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातल्या आर्थिक संबंधविषयक विभागाचे सचिव टी

या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात साडेतीन मुहूतीपैकी हा अर्धा मुहूर्त आहे पती पत्नीचं नातं आणखी घट्ट करणारा हा सण आजच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि ओवाळणी म्हणून पती पत्नीला भेटवस्तू देतो अशी पद्धत आहे आर्थिक हिशोबाच्या दृष्टीनं व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात याच दिवशी पासून मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत सुरु होते अमरावती जिल्ह्यातील बडनेरा मतदारसंघातून निवडून आलेले यूवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा यांच्यासह भाजपा बंडखोर मीरा भाईदर मधून निवडून आलेल्या गीता जैन आणि बार्शीमधून निवडून आलेले राजेंद्र राऊत या दोन अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे रवी राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या पाठिंब्याचं पात्र पाठवलं तर गीता जेन यांनीं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला गीता जैन यांनी भाजपातून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली होती भाजपनं त्यांच्यावर कारवाई करत पक्षातून हकालपट्टी केली होती

अरबी समुद्रात निर्माण झालेलं कयार चक्रीवादळाचं रूपांतर तीव्र चक्रीवादळात झालं आहे

या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं सतर्क राहण्याचा श्राारा दिला आहे यामुळे महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमधल्या किनारपट्टी भागात नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जाते

पॅरिस धिं झालेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज चिराग शेट्टी या जोडीला पुरुष दुहेरीच्या उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे

याआधी या अग्रमानांकित जोडीविरुद्ध खेळलेले सहाही सामने सात्विक चिराग जोडीनं गमावले होते

शरवणकडून भारताला पदकाची अपेक्षा आहे